पंधराव्या वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर

मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात चांगली तेजी

लोकल फॉर दिवाळी हा नवा मंत्र अंगीकारा पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन

महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तेवीसशे कोटींचा पहिला हप्ता तर एसटी कर्मचाऱ्यांना थकीत एक महिन्याचा पगार आणि सणाचा भत्ता मिळणार

आयोगाचे अध्यक्ष एन

सिंग यांच्या नेतृत्वातील पथकानं आज राष्ट्रपतींची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सोपवला एक वृत्तांत ध्वनी केंद्र आणि राज्य सरकारं स्थानिक स्वराज्य संस्था पूर्वीच्या वित्त आयोगांचे अध्यक्ष आणि सदस्य आयोगाची सल्लागार परिषद आणि या क्षेत्रातील अन्य तज्ज्ञ सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आणि बहुविध क्षेत्रातील संस्थांसोबत व्यापक चर्चा केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे हा अहवाल चार खंडांमध्ये असून पहिल्या दोन खंडांमध्ये मुख्य अहवाल तर तिसरा खंड केंद्र सरकारला समर्पित आहे त्यात मध्यम मुदतीची आव्हाने आणि भविष्यातील मार्गरचना यांचा अभ्यास करण्यात आला आहे चौथा खंड पूर्णतः राज्यांशी निगडित आहे या आयोगाने प्रत्येक राज्याच्या वित्तीय कारभाराचं सखोल विश्लेषण केलं असून प्रत्येक राज्यासमोर असणाऱ्या मुख्य आव्हानांवर उपाय करण्यासाठी विशिष्ट सूचना केल्या आहेत सरकारद्वारे हा अहवाल त्यावरील कृती अहवालासह वित्त मंत्री संसदेत सादर करतील पंधराव्या वित्त आयोगावर अजय नारायण झा प्राध्यापक अनुप सिंग डॉक्टर अशोक लाहिरी आणि डॉक्टर रमेश चंद या सदस्यांचा समावेश आहे नवी दिल्लीहून भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पूणे शेअर जागतिक शेअर बाजारातील बळकट लाभांच्या बळावर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांचे सूचकांक आज चांगलेच वधारले आणि विक्रमी पातळीवर पोहोचले

एस

पंतप्रधान वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल गंगा विकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिलं आहे असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करत असताना व्होकल फॉर लोकल हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे असं आज स्पष्ट केलं आणि त्याच्याही पुढे जाऊन लोकल फॉर दिवाळी हा नवा मंत्र अंगीकारण्याचं आवाहनही वाराणसी वासियांना आणि तमाम देशावासियाना केलं

आजच्या या कार्यक्रमात दशाश्वमेध घाट आणि खिडकीया घाटाचा पुनर्विकास पोलीस दलासाठी नव्या छावण्यांची उभारणी यासह गिरिजादेवी सांस्कृतिक संकुलातील बहुउद्देशीय सभागृहाचं नूतनीकरण आणि इतर पर्यटन स्थळांच्या विकासकामांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं सारनाथ लाईट शो उद्घाटन आज करण्यात आलं त्यांनी जनतेला दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छाही दिल्या बिहार मतमोजणी बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्यापासून होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे

मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत

बिहार निवडणक आयोग बिहार विधानसभा निवडणूक निकाल आणि इतर राज्यांतील पोट निवडणूकांच्या निकालाचे कल उद्या सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मतदारांच्या मदतीसाठी असलेल्या मोबाईल एपवर उपलब्ध होतील असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे मतमोजणी केंद्रावरील अधिकारी जसजसे माहिती भरत जातील तसतशी ती या संकेतस्थळावर आणि एपवर प्रसिद्ध होत जाईल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्यासमोर आज नवी दिल्लीत या यंत्रणेचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं त्याबाबतचा हा वृत्तांत ध्वनी बसच्या प्रवासी असलेल्या भागात पाणी आणि धुकं मिश्रित पदार्थ आणि इंजिनमधील आगीवर एरोसोल मिश्रित पदार्थ वापरण्याचं प्रात्यक्षिकंही यावेळी दाखवण्यात आलं

आर डी ओ

त्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी लक्षणीयरित्या कमी राहते

आग शमवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर मॉडेलिंग आणि सिम्युलेशनच्या क्षेत्रात या केंद्रानं अनोखी क्षमता विकसित केली आहे युद्धातील रणगाडे जहाजं आणि पाणबुड्यांसाठी त्यांनी अग्नीरोधक यंत्रणा विकसित केल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या तंत्रज्ञानाबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक केलं तर नीतीन गडकरी यांनी बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे तंत्रज्ञान एक लक्षणीय पुढचं पाऊल असल्याचं सांगितलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ अर्थात एस टी च्या कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी एक महिन्याचे वेतन आणि दिवाळीसाठी आगाऊ उचल आजपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल तसंच उर्वरित दोन महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येईल अशी ग्वाही आज परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष एड अनिल परब यांनी दिली

वाहतूक विभाग महसूल वाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असून एकदा कर्मचाऱ्यांचे पगार देऊन झाले की याबाबत अधिक लक्ष द्यावे लागेल असंही परब यांनी नमूद केलं फटाके बंदी फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारे प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लावादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे

त्यामुळं सार्वजनिक आणि खासगी ठिकाणीही फटाके उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे कोविड राष्टीय देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली

हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं

अर्णब अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला तसंच अंतरिम जामिनासाठी त्यांनी अलिबाग कनिष्ठ न्यायालयात जावं अशी सूचनाही केली कनिष्ठ न्यायालयानं चार प दिवसांच्या आत जामीन अर्जावर निर्णय घ्यावा असंही न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी स्पष्ट केलं अर्णब गोस्वामी यांनी आज अलिबाग न्यायालयात जामिनासाठीचा अर्ज दाखल केला आहे

या सगळ्याची मुंबई उच्च न्यायालयानं दखल घेऊन या प्रकरणी स्वतःहून याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या संदर्भात फडणवीस यांनी ट्विटही केले आहे जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील किरनी जंगल परिसरात सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला या वेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक हस्तगत करण्यात आली दहा आसाम रायफल्स तुकडीचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलाच्या विशेष पथकानं ही शोधमोहीम राबवली पणे अमेरिका अमेरिकन सैन्याच्या रायफल्स बंदुकांसारख्या लहान शस्त्रांमध्ये वापरण्यात येणारा दारूगोळा आता महाराष्ट्रातून पुरवला जाणार आहे राज्यातील वरणगाव फॅक्टरी इथं निर्माण केला जाणारा नाटो एम वन नाइन थ्री प्रकारातील दारुगोळा लवकरच अमेरिकेत निर्यात केला जाणार आहे चालू आर्थिक वर्षात हा निर्यात व्यवहार पूर्ण होईल अशी माहिती आयुध निर्माणी कारखाना मंडळानं दिली आहे कारखाना मंडळानं निर्यातवाढीकडे भर दिला असून विविध देशांना दारूगोळा पुरवठा केला जात आहे यापूर्वीदेखील मंडळाच्या खडकी इथल्या कारखान्यांतून टीटीई पावडर हा दारूगोळ्याचाच भाग असलेली पावडर अमेरिकेला निर्यात केली आहे अपघात मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील बारखेडी भागात एका इमारतीच्या दुरुस्तीसाठी जमीन खणताना घराचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले जखमी झाली मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेनंतर ग्रामीण भागात जमीन खोदण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत निधन गुजरातमधील ख्यातनाम लेखक आणि स्तंभलेखक फादर कार्लोस गोन्झालेझ वालेस एस जे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे गणित गुजराती साहित्य अशा विविध विषयांमध्ये स्वतःचा ठसा उमटविणारे फादर वालेस यांनी सर्वांवर प्रेम केलं